अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली

उमेदवारी अर्जांची आज छाननी केली जाणार आहे येत्या सोमवारपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर मतदार संघातून काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याच्या येवला मतदार संघातून तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून महायुतीचे सुधाकर परिचारक नुकतेच भाजपात आलेले नितेश राणे यांनी सिंधुदर्ग जिल्ह्याच्या कणकवली मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात आलेले गणेश नाईक यांनी नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघातून तर पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला ठाणे जिल्ह्याच्या कोपरी पाच पाखाडी मतदार संघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले संजय घाडीगावकर आणि मनसेकडून महेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदारसंघातून भाजपचे वतीनं राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जत इथं राम शिंदे यांनी तर अहमदनगर शहर मतदारसंघात श्रीपाद छिंदाम यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे प्रदीप जैस्वाल काँग्रेस महाआघाडीकडून कदीर मौलाना वंचित बह्जन आघाडीकडून अमित भूईगळ तर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

लातूर जिल्ह्यात निलंग्यातून काँप्रेसचे अशोक पाटील निलंगेकर लातूरमधून भाजपाचे शैलेश लाहोटी वंचित बह्जन आघाडीकडून राजा मणियार उदगीरमधून भाजपाचे डॉ अनिल कांबळे बंडखोर विद्यमान आमदार सुधाकर भालेराव औसा इथं भाजपाचे अभिमन्यू पवार बंडखोर किरण उटगे बजरंग जाधव शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ परत घ्या अशा घोषणा देत भाजपाचे रमेश कराड यांच्या समर्थकांनी काल रेणापूर इथं रस्ता रोको आंदोलन केलं उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा मतदार संघातून महायुतीचे ज्ञानराज चौगुले काँग्रेस आघाडीचे दिलीप भालेराव वंचित बहुजन विकास आघाडीचे रमाकांत गायकवाड आणि मनसेचे जालिंदर कोकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उस्मानाबाद मतदारसंघातून महायुतीचे कैलास पाटील काँग्रेस आघाडीचे संजय निंबाळकर यांनी अर्ज दाखल केले नांदेड उत्तर विधान सभा मतदारसंघातून महायुतीचे बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिण मधून काँग्रेसचे मोहन हंबर्डे वंचित बहजन आघाडीचे फारुक अहमद यांनी तर भाजपचे दिलीप कंदकूर्ते आणि काँग्रेसचे विनय गिरडे पाटील या दोघांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत लोहा मतदार संघातून माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून हदगाव मतदार संघातून काँग्रेसचे माधव पवार काँग्रेसचे बंडखोर गंगाधर पाटील चाभरेकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रम्ख बाब्राव कदम तर भोकर मतदार संघातून शेतकरी नेते प्रल्हाद हिंगोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला परभणी मतदारसंघातून सुरेश नागरे यांनी अपक्ष म्हणून पाथरीतून जगदीश शिंदे गंगाखेडमध्ये शिवसेनेचे विशाल कदम तर जिंतूरमध्ये आमदार विजय भांबळे यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले गंगाखेड मतदार संघातून शिवसेनेचे विशाल कदम राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हिंगोली मतदारसंघातून भाजपचे तान्हाजी मुटकुळे काँप्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर वंचित बह्जन आघाडीचे वसीम देशमुख कळमनुरीतून कॉंग्रेसचे संतोष टारफे शिवसेनेचे संतोष बागर वंचित बहजन आघाडीचे अजित मगर भाजप बंडखोर शिवाजी माने गजानन घुगे वसमतमध्ये शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत नवघरे वंचित आघाडीचे मुनीर पटेल भाजप बंडखोर शिवाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले जालना जिल्ह्यातल्या परतूर मतदार संघातून काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी तर भोकरदनचे आमदार भाजपचे संतोष दानवे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जालना मतदार संघातून एमआयएमकडून एकबाल पाशा यांनी तर बदनापूर मतदार संघातून भाजपाचे आमदार नारायण कुंचे वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र मगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीच्या बंडखोरांनी येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर त्यांना यूतीत काही स्थान राहणार नाही असं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते महायुती पूर्ण ताकद लावून बंडखोरांच्या विरोधात विजय मिळवेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला

तावडे यांच्याऐवजी सुनील राणे आणि प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगरमधून खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सकाळी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या चौथ्या यादीतून ही बाब स्पष्ट झाली पुण्यातल्या कोथरुड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असल्याचं अजित पवार यांनी काल जाहीर केलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतले माजी खासदार संजय दीना पाटील यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते पक्षाकडून आपल्याला मिळत असलेली सापत्नभावाची वागणूक अशीच कायम राहिली तर लवकरच पक्षातून बाहेर पडण्याचे संकेतही निरुपम यांनी दिले

भारतीय रिजव्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यानं कपात केली आहे पूर्वीच्या पाच प्रणांक चाळीस शतांश टक्क्यांवरून रेपो दर पाच प्रणांक पंधरा शतांश टक्के करण्यात आल्याचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं रिजव्ह बँकेची रेपो दरातली ही सलग पाचवी कपात असून या वर्षभरात रेपो दर सुमारे एक पूर्णांक तीस शतांश टक्क्याने कमी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहायक निदेशक हेमंत सपकाळे याचं काल रात्री दीर्घ आजाराने निधन झालं

ते आकाशवाणीचे प्रथम श्रेणी संगीतकार होते त्यांनी सादर केलेली अनेक संगीत रुपकं तसंच मुंबई केंद्रावरच्या भावसरगम या त्यांच्या कार्यक्रमातून मान्यवरांनी गायलेल्या रचना गाजल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथल्या ह्तात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयात हिंदी विषयाची एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा काल घेण्यात आली समकालीन हिंदी साहित्य मे स्त्री चेतना या विषयावरच्या या कार्यशाळेत बीज भाषण देताना प्रसिद्ध लेखक डॉ सूर्यनारायण रणसुभे यांनी स्त्री आणि तिच्या मुक्ती लढ्याच्या अनेक बाबींची अभ्यासपूर्ण मांडणी केली अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात छाती विकार आणि क्षयरोगशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चार जागांना वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्य विभागानं मान्यता दिली आहे तीन महिन्यापूर्वी याबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता